पंतप्रधान नव्या कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना अधिक लाभ आणि अधिकार मिळत असून शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहा राज्यातल्या शेतकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते

देशाच्या अन्नदात्याला उन्नत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र देशभरातल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित असल्याबद्दल मोदी यांनी खेद व्यक्त केला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दूसरा हप्ता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मोदी यांनी काल वितरीत केला

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं सांगताना मोदी म्हणाले

शेतकऱ्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा अनुभव यावेळी सांगितला पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत तीन टप्प्यात थेट बँक खात्यात दिली जाते लातर शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीच्या निमित्ताने देशातील सहा राज्यातील शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील मातोळा गावचे रहिवासी गणेश भोसले यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली भोसले यांनी पंतप्रधानांना त्यांच्या शेती आणि पश्पालनाविषयी माहिती दिली

किसान संमेलन देशातल्या विविध भागात काल शेतकरी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं होतं

शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध एकही गोष्ट मोदी करणार नाहीत याबद्दलची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली चर्चेद्वारेच प्रश्न सुटू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं राज्यातही भाजपाच्या वतीनं ठिकठिकाणी सुशासन दिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत पण फक्त राजकारणासाठी मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचे चित्र रंगवले जात आहे असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

सध्याच्या बाजार समितीच्या व्यवस्थेत शेतक यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते असं सांगून फडणवीस यांनी सांगितलं की मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची या पिळवणुकीपासून मुक्तता होणार आहे मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे

मात्र कंत्राटी शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची एकही तक्रार आलेली नाही त्यावेळी हा कायदा करणारे आज नव्या कायद्यांना विरोध करीत आहेत

यावेळी खासदार गिरीश बापट आणि भाजपा पूणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित होते सिंधुदर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं प्रतिपादन राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी केलं प्रभू यांनी काल दूर दृश्य प्रणालीद्वारे सिंधुद्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या हडी ग्रामपंचायत सभागृहात भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांसोबत संवाद साधला

यासाठी लागणारं मनुष्य बळ सक्षम करण्यासाठी लस हाताळणारे आणि ती देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध श्रेणींसाठी तपशिलवार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत

नागप्रमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरीत कालावधीत हे कार्यालय कामकाजाकरीता बंद असते मात्र आता हे कार्यालय वर्षभराकरीता सूरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्थितीनंतरची पाहणी करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील तीन पथकं कालपासून जिल्ह्यात दाखल झाली आहेत या पथकांतील अधिकाऱ्यांनी कनेरी पारडी वसा पोर्ला लाडज या प्रबाधित गावांची पाहणी केली या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर

सिंह यांच्या नेतृत्वाखालील या पथकानं गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन धान खरेदी प्रक्रिया जाणून घेतली

अकरावी इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेत मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकां अंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यानुसार आज एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे या बदलामुळे गुरुवारी जाहीर होणारी विशेष फेरीची गुणवत्ता यादी स्थगित करण्यात आली आहे त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली

भारताची शक्ती इथल्या दुर्बल सामान्य व्यक्तींची शक्तीद आहे सामान्य माणसानं भारताचं विश्वगुरु होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी देशासोबत उभं राहावं असं आवाहन राष्ट्री्य स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काल नागपूरमध्ये केलं

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला देशातल्या सुमारे दीड लाख कार्यकत्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ठाणे इथं ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर आधारलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली

सकाळी विविध चर्चमध्ये खिश्वन बांधवांनी प्रभूयेशृंची उपासना केली यावेळी प्रभूयेशृंच्या शांतता एकोपा आणि सद्भावना संदेशांचं वाचन स्मरण करण्यात आले कोरोना संकटाच्या काळात यंदाचा हा सण सुरक्षिततेचे नियम पाळून साध्या पद्धतीनेच साजरा होत आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये येशू ख़िस्तांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा झाला

नाताळची चाहूल लागताच स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होते तिला राज्यासह पराज्यातून मोठी मागणी असते स्ट्रॉबेरी उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर वाई पाचगणी भागात अवेळी झालेल्या पावसामुळे मात्र यंदा स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर पडला आहे ऐन नाताळात बाजारात स्ट्रॉबेरीचा तुटवडा जाणवत असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी विक्रेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे

त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून दर्जेदार खेळाडू आणि क्रीडा तंत्रज्ञ निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या सामन्यासाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे शूभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली असून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनाही स्थान देण्यात आलं आहे पहिल्या कसोटीतल्या दारूण पराभवानंतर या द्सऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असलं तरी थंडी काल आणखी कमी झाली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार